विरोधी पक्षनेते आणि दोन्ही बाजूंच्या नेत्यांशी बैठक आयोजित करुन पुढील कायदेशीर व्यूह रचना करण्यात येईल अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत दिली विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते

युरोपियन आखाती देशांतून येणाऱ्या प्रवाशांसह आता ब्राझिलमधल्या प्रवाशांनाही विलगीकरणाचा नियम बंधनकारक करण्यात आला आहे अशा प्रवाशांना कोरोना विषाणू संसर्ग नसल्याचं चाचणीतून स्पष्ट झालं तरी सात दिवस संस्थात्मक तर सात दिवस घरी विलगीकरणात रहावं लागणार आहे कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर इंग्लडसह युरोप पूर्व मध्य आशिया दक्षिण अफ्रिकेतून येणाऱ्या प्रवाशांना कोरोना चाचणी आणि भारतात आल्यावर विलगीकरण बंधनकारक करण्यात आलं आहे

लसीकरण प्रक्रिया सोपी असून भारतात तयार झालेल्या लस सुरक्षित असल्याचं जावडेकर यांनी ही लस घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना नमूद केलं सर्वांनी लसीकरण करुन घ्यावं असं आवाहन ही त्यांनी यावेळी केलं

यावेळी वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालक डॉ तात्याराव लहाने अधिष्ठाता डॉ रणजीत माणकेश्वर डॉ विजय सुरासे आदी उपस्थित होते

उपसरपंच निवडीवेळी ग्रामपंचायतीबाहेर झालेल्या या मारामारीत ग्रामपंचायत सदस्य जनाधेन काळे यांचा मृत्यू झाला

एमेझॉन प्राईमच्या भारतातल्या प्रमुख अपर्णा पुरोहित यांनी दाखल केलेल्या याचिकेवर झालेल्या स्नावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयानं हे निरीक्षण नोंदवलं आहे दरम्यान काही ओटीटी वाहिन्यांवर प्रसारित होणाऱ्या अनेक कार्यक्रमांतून दाखवली जाणारी अश्सीलता ही चिंताजनक आहे असं मत न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या खंडपीठानं व्यक्त केलं आहे या याचिकेवर आज सुनावणी होणार असून तत्पूर्वी ओटीटी वाहिन्यांवर सरकारनं निर्बंध जारी करावेत असंही सर्वोच्च न्यायालयानं म्हटल आहे

रामेश्वरम ते ओखा साप्ताहिक एक्स्प्रेस आज काटपाडी तिरुपती रेणीगुंठा या नियमित मार्गाने न धावता मार्ग बदलून काटपाडी मेल्पाक्कम रेणीगंठा या मार्गाने धावेल रेणीगुंठाच्या पुढे ओखापर्यंत ती आपल्या नियमित मार्गानेवरुनच जाईस असं रेल्वे विभागानं कळवलं आहे

सिंधुदर्गच्या जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांनी ही माहिती दिली